येत्या शनिवारपासून सुरू होणाऱ्या लसीकरण मोहिमेसाठी प्रत्येक जिल्हा पातळीवर गरजेन्सार हे डोस उपलब्ध करून दिले जाणार आहेत सिरममध्ये बनवण्यात येत असलेल्या कोविशिल्ड लसीचं देशभरात वितरण सुरू झालं आहे

कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यानं रुग्णालय तात्पुरतं बंद करण्यात येत असल्याचं आरोग्य प्रशासनानं स्पष्ट केलं आहे

प्णे विभागात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यानं ऑक्सिजनच्या मागणीतही घट झाली आहे

स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आज पुण्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी डॉ जयश्री कटारे उपजिल्हाधिकारी संजय तेली प्रवीण साळुंके सुरेखा माने राणी ताटे स्रेहल भोसले यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते प्ण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लाल महाल इथल्या राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कुलग्रू डॉ नीतीन करमळकर यांनी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं या प्रसंगी विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ

एस उमराणी यांच्यासह विविध अधिकारी प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम पुणे जिल्हा परिषदेनं हाती घेतला असला तरी जिल्ह्यातल्या किमान पाचशेहून अधिक गावांमध्ये त्यासाठीची जागाच उपलब्ध नसल्याचं वास्तव समोर आलं आहे त्यामुळे या गावांमध्ये जिल्हा प्रशासनानं जमीन उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आता जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे

निगडी इथल्या भक्ती शक्ती चौकात उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाला जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज हे नाव देण्यात येणार आहे

पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नावाविषयीचा प्रस्ताव मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेप्ढे ठेवला असून यावर आता केवळ शिक्कामोर्तब होणं बाकी आहे

हवामान प्ण्यात किमान तापमानात घट झाली आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत